त्यामुळे सर्वांनीच स्रक्षा उपायांचं पालन करावं आणि पात्र नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करत आहोत सुरक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ ध्वा आणि सुरक्षित अंतर राखा

अर्थ मंत्रालयानं काल ही माहिती दिली जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्राम पंचायतींना हा निधी दिला जाईल अन्य कामांबरोबरच कोविड प्रतिबंधक उपाय योजनांसाठी या निधीचा वापर करता येणार आहे

आसाम ममं भाजपाचे ज्येष्ठ नेते हिमंत विश्व शर्मा आज आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत

तत्पूर्वी ग्रवाहाटी इथं काल भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली आधीचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी त्यांचा राजीनामा राज्यपाल प्राध्यापक जगदीश मुखी यांच्याकडे सादर केला कोरोना आकडेवारी राज्य

कोरोना काळात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्वाची आणि जबाबदारीची आहे सर्वसामान्यांना आपण माझा डॉक्टर बनून मार्गदर्शन केल्यास आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यातच तो रोखण्यात मोठी मदत होणार आहे असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल दुरद्रष्य प्रणालीच्या माध्यमातून डॉक्टरांसोबत संवाद साधताना सांगितलं कोविड रुग्णांवर निश्चित कुठली उपचार पध्दती राबवाबी याबाबत यावेळी राज्याच्या कृती दलातील डॉक्टरांच्या वतीनं मार्गदर्शन करण्यात आलं आपल्या परिसरातील कोविड उपचार केंद्र किंवा जम्बो केंद्रांना आपल्या सेवेची गरज आहे हे लक्षात ठेवून खासगी डॉक्टर्सनी तिथेही आपली नाव नोंदवावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात ठेऊन राज्यात बालरोग तज्ञांचं एक कृती दल निर्माण करण्यात येत आहे याविषयी या सभेत माहिती देण्यात आली

आपण ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनण्यासाठी कमी आणि दीर्घ कालासाठीचा आराखडा तयार केला असून त्यामुळे लवकरच राज्यांतर्गत ऑक्सिजनची वाढीव निर्मिती शक्य होईल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास कृती दलाचे डॉक्टर संजय ओक डॉक्टर शशांक जोशी डॉक्टर राहुल पंडित तसेच डॉक्टर तात्याराव लहाने यांनी कोविड काळातल्या उपचार पद्धतीवर डॉक्टर्सना मार्गदर्शन केले

या गावांमधील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तातडीनं प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याचे निर्देश राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी करण्यात आले आहेत पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी या गावांची यादी जाहीर केली असून जोखमीच्या गटानुसार त्या त्या गावात योग्य ती उपाय योजना करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत

पिंपरी चिंचवड शहरात सध्या दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे कोरोनाची तिसरी लाट तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पूर्वकाळजी म्हणून पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने शहरात मदर चाईल्ड कोविड केअर सेंटर उभारावे अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी केली आहे

केंद्रिय गृहमंत्रालयानं यासंदर्भातील आदेश नुकतेच जारी केले याप्रकरणी प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला आहे

या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआर न्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्युब चॅनलवर

ऐकुया याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून

कोरोना संकट असतानाही अंगणवाडी सेविका मदतनीसांनी घरोघरी जाऊन गरजूपर्यंत पोषण आहार पोहचवला तसेच आरोग्य विभागाकडून सातत्याने महिला आणि बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली त्यामूळेच यश मिळाल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण समितीच्या सभापती अश्वीनी आहेर यांनी सांगितले आकाशवाणी बातम्यांसाठी नाशिकहून संजय पाठक यांच्यासह मंजुषा गायधनी पुणे

प्रलंबित नाशिक पूणे रेल्वे मार्गाच्या जमीन खरेदीसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनानं नुकताच घेतला आहे

सुमारे सोळा हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या सहमतीने आर्थिक तरतूद करण्यात आली असून आता भूसंपादन करण्यात येणार आहे

कृषी विभागाच्या कार्यालय परिसरात या बनावट बियाणांच्या पाकिटांची नुकतीच होळी करण्यात आली चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केवळ अधिकृत कृषी निविष्ठा केंद्र कृषी केंद्र धारकाकडूनच मान्यताप्राप्त बियाणे अधिकृत पावतीसह खरेदी करावेत कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून प्रतिबंधित कापूस बियाणे खरेदी करू नये कुठलाही गैरप्रकार आढळल्यास कृषी विभागाशी संपर्क करावा असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केलं आहे

यामध्ये तीन पूरुष आणि एक महिला पोलिस कर्मचारी समाविष्ट आहेत नाकाबंदीत वाहनचालकांना पैसे मागितल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे आली होती त्यानुसार सातपुते यांनी माहिती घेऊन दोषींवर कारवाई केली सोलापूर

याशिवाय आयआरसीटीसीकड्रन विकल्या गेलेल्या काही तिकीटांचाही समावेश आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे

त्यात हुतात्मा एक्स्प्रेस मुंबई सोलापूर विशेष एक्स्प्रेस गदग एक्स्प्रेस उत्तर भारतात आणि मध्य भारतात जाणाऱ्या गाड्या आणि दक्षिणेत जाणाऱ्या गाड्या यांचाही समावेश आहे

बीड जिल्ह्यात काल धारूर तालुक्यात अनेक गावांत मुसळधार पाऊस झाला विज पडून दोन बैल जागीच ठार झालेत यापूर्वी पावसाळ्यात पूर न आलेल्या धारूर तालुक्यातील धूनकवाड या गावातील नदीला पूर आल्यानं या परिसरांतील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे तसंच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे या बरोबरच चोरांबा हरणवाडी आंबेवडगांव या परिसरात देखील अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालं सोलापूर जिल्ह्यातील वडाळानान्नज मार्डी गुळवंची परिसरात काल सायकाळी पाच नंतर अवकाळी पाऊस झाला हिंगोली जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास सेनगाव तालुक्यातील आजेगाव परिसरात मुसळधार पावसासह गारांचा पाऊस पडला या अवकाळी पावसानं परिसरातील फळबागा भाजीपाला उन्हाळी ज्वारी या पिकांना मोठा फटका बसला आहे वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मेडशी चांडस मुंगळा आणि राजुरा ह्या गावांच्या परिसरात वादळी वारा गारपिट आणि जोरदार पाऊस झाला नाशिक शहराच्या काही भागात काल संध्याकाळी पावसाने हजेरी लावली

मंगळवेढा परिसरात काल संध्याकाळी झालेल्या वादळी पावसात वीज पडून एका मुलीचा मृत्यू झाला या भागातील कर्जाळ कात्राळ कागस्ट डिकसळनंदूर बालाजीनगरमरवडे आदी भागात वादळी वारा आणि पावसामुळे पिकांचं नुकसान झाले आहे या भागाची पाहणी करून पंचनामा करण्याच्या सूचना आमदार समाधान आवताडे यांनी तहसीलदारांना दिल्या आहेत

मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा परिसरात तर शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे चिखली देऊळगाव राजा सिंदखेडराजा अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडल्याने शेतामधील कांदा भाजीपाला यासह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे

पीटीसी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती महाराष्ट्राचे माजी लोकायुक्त गुलाबराव पाटील यांच शनिवारी रात्री नागपूर इथं वृद्धापकाळानं निधन झाले

काही काळ ते मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायमूर्ती राहिले होते

नागप्र इथं काल त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले

स्नेहा सावंत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष स्नेहा सावंत यांचा शनिवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं

हवामान दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उद्या सकाळपर्यंत तुरळक ठिकाणी वीजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पुढील तीन दिवस हवामानात फारसा बदल संभवत नाही

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ ध्वा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार